यामुळे तळप्रमुख म्हणून महिलांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे फक्त शारीरिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे महिलांना समान संधी नाकारता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

या आदेशाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या आदेशावर कोणतीही स्थगिती नसताना केंद्र सरकारकडून मात्र गेल्या दहा वर्षांत त्यावर अंमलबजावणीबाबत काहीही प्रयत्न झाले नाहीत असंही निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं त्यावर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं येत्या तीन महिन्यात कायम स्वरुपी कमीशन स्थापन करण्याचे निर्देश दिले

दिल्लीतले अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी काल या चौघांचं मृत्यू आदेश डेथ वॉरंट नव्यानं जारी केलं निर्भयाचे आई वडील आणि दिल्ली सरकारनं यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले त्यात या चौघांना तिहार कारागृहात येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

शासनाचं धोरण हे पर्यटन विकासाचे असून इतिहास्रात रमण्यापेक्षा इतिहास घडविणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले दरम्यान सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथंल्या श्री भराडी देवीचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी दर्शन घेतलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची काल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांना माहिती दिली एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे सोपवला आहे एनपीआर अर्थात राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीच्या प्रश्नावली संदर्भात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँप्रेस हे तिन्ही पक्ष बसून चर्चा करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रश्नांचा समावेश त्यात करायचा यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आपल्याला काहीही रस नाही असंही पाटील यावेळी म्हणाले

या आगीत दोन मजले जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले या आगीची चौकशी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं

या परीक्षेत काही गैरप्रकार आणि कॉपी होऊ नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आल्याची माहिती बोर्डाच्या सचिव सुगत्ता पुन्ने यांनी दिली आहे

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून येत्या उन्हाळ्यात नागरिकांना नियमीत पाणी प्रवठा व्हावा या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत असल्याचंही आमदारांनी सांगितलं

यामुळे जमिनीतल्या मुदेची गुणवत्ता क्षार आणि आम्लतेचं प्रमाण त्यांना समजलं परिणामी पिकाच्या वृद्धी आणि विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्व जमिनीत उपलब्ध करणं सोपं गेल्याचं कोळेकर यांनी सांगितलं ते म्हणाले

यावेळी बोलतांना चाकूरकर यांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी विज्ञानाधिष्ठीत शिक्षण व्यवस्थेशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं

लातूर इथं सांस्कृतिक कला संचालनालयाच्या सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या राज्य नाट्य शाळेत कलेशी संबंधित सर्व प्रकारचं शिक्षण देण्यात येईलअसं ते म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रात काल शिवजयंती महोत्सवाला सुरूवात झाली यावेळी शिवरायांचे कार्यकर्तृत्व आणि गडकिल्यांचे व्यवस्थापन या विषयावर जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रविंद्र देशमुख यांचं व्याख्यान झालं या महोत्सवात आज चंद्रकांत वानखेडे यांचं शेतकऱ्यांचे राजे शिवछत्रपती याविषयावर व्याख्यान होणार आहे

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त कुसूम महोत्सवा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादितचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकूंडवार यांनी काल मार्गदर्शन केलं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनातून प्रभूत्व मिळवून आत्मविश्वास वाढवावा असं आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केलं

एका व्यापाऱ्याकडून पाच हजार रूपयांचा दंडही वसूल केला

चेहऱ्याचा जाद्गार अशी ख्याती असलेले जुकर यांनी राजकमल कला मंदीर यशराज फिल्म्स बालाजी टेलिफिल्म आदींसोबत काम केलं होतं

शांताराम जीवनगौरव प्रस्कारानं सन्मानित केलं होतं

चैतन्य यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली

मागच्या दोन तीन दिवसात स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहेत